सर्वोच्च न्यायालय सबरीमला तसंच मशीद आणि दर्ग्यामध्ये प्रवेशाबाबत मुस्लीम आणि पारशी महिलांबाबत होणाऱ्या भेदभावाच्या मुद्दांसह साठ याचिकांवर सुनवाई करत आहे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील नऊ सदस्यीय पीठासमोर ही सुनवाई सुरू आहे

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमधल्या बेलूर मठात आयोजित समारंभात ते बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन त्यांनी केलं या कायद्याबाबत युवा वर्गाची दिशाभूल केली जात आहे मात्र कोणाचं नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला आहे ईशान्य भारतावर या कायद्यामुळे कोणताही विपरित परिणाम होणार नाही असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं

भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाचं लोकार्पण काल कोलकाता इथं करताना ते पत्रकारांशी बोलत होते हिंदूस्थान एरॉनॉटीकल लिमिटेड निर्मित तेजस मार्क वन या हलक्या लढाऊ विमानांच्या त्याऐंशी विमानांसाठीचा करार अंतिम टप्प्यात असून याशिवाय आणखी एकशे दहा विमानांच्या खरेदीसाठी प्रक्रिया सुरु झाली आहे असंही ते म्हणाले

चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत आठशे विशेष प्रदर्शक सहभागी होणार आहेत यंदाची संकल्पना ऊर्जेचा जागतिक वापर उत्पादन आणि गुंतवणूक याबाबत पुनर्विचार अशी आहे या परिषदेत ऊर्जा अन्न कृषी आणि अंतराळातील शाश्वतता याच्याशी संबंधित बेचाळीस सर्वोत्तम संशोधनं सादर केली जाणार आहेत

ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते आपण पंतप्रधान मोदी यांचा आदर करतो मात्र शिवाजी महाराजांची तुलना ही कोणाशीही होऊ शकत नाही असंही ते यावेळी म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी या मुद्दावर भाजप सोडावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं शिवाजी महाराजांची मोदींशी तुलना करणाऱ्या पुस्तकाशी आपला कोणताही संबंध नाही हे भाजपनं जाहीर करावं असंही खासदार राऊत यावेळी म्हणाले दरम्यान दिल्ली इथल्या एका भाजप नेत्यानं लिहीलेल्या या पुस्तक प्रकाशनाविरुद्ध राज्यात ठिकठिकाणी आज निषेध करण्यात आला

अडूसष्ट लिंग तैलाभिषेकासाठी मानाचे सातही नंदीध्वज आज खवाना झाले सोलापूरचे महापौर पोलिस आयुक्त यावेळी उपस्थित होते

तीन दिवसांपूर्वी अहमदनगर पुणे महामार्गावर केडगाव बायपास इथं गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती त्यातील एका आरोपीला पोटद्खीमुळं जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली सोळा खेळाडूंच्या संघातून संजू सॅमसनला वगळण्यात आलं असून ऋषभ पंत हा एकमेव यष्टीरक्षक संघात आहे विराट कोहली भारतीय संघाचं नेतृत्व करेल

न्यूझीलंडविरुद्ध भारत तीन एकदिवसीय तर दोन कसोटी सामनेही खेळणार आहेत जसप्रीत बुमराह आणि शिखन धवन यांनाही संघात कायम ठेवण्यात आलं आहे

न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी भारत मायदेशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार असून पहिला सामना उद्या होणार आहे

सायकलिंग आणि एथलेटिक्स प्रकरातल्या उत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्रानं गुवाहाटी इथं सुरू या स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखलं आहे